आपला पराभव समोर दिसत असल्यानं त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा मुद्दा उपस्थित केला आहे असं मोदी यांनी म्हटलं मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील हातकणंगले कोल्हापूर माढा सातारा आणि दक्षिण गोवा इथल्या लोकसभा मतदार संघाच्या ब्रथनिहाय कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला भाजपाला देशातल्या सव्वाकोटी लोकांची साथ आहे असं सांगून ते म्हणाले भाजपानं देशाचे नागरिक आणि त्यांच्या अपेक्षांशी आघाडी केली आहे पाच वर्षापूर्वी भारताची गणना सर्वात नाजूक अर्थव्यवस्थेत होत होती ती आज वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत होत आहे असंही त्यांनी नमूद केलं खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दूर्वल घटकांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचा विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री शेती आणि कृषीला प्राधान्य देत मागील वर्षात विदर्भासह राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती दिली आहे त्यामुळं राज्याच्या औद्योगिक विकासासह सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं द तरूण भारतच्या वतीनं आयोजित विदर्भ आणि परिसराचा सर्वांगीण विकास या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या समारोपात मुख्यमंत्री बोलत होते शेती उद्योगासह सर्वच क्षेत्रात व्हॅल्यू एडेशन करायचे असेल तर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचं असून शाक्षत शेती आणि सिंचनाचे नियोजन करणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी या चर्चासत्रात सांगितलं

समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं केलं फडणवीस भारतीय विद्याभवन हे संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे गौरवोद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले नागपूर इथं भारतीय विद्याभवनच्या प्राथमिक आणि माध्यमिक इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते काल बोलत होते मिहान प्रकल्पग्रस्तांच्या मूलांना या शाळेत प्रवेशाला प्राधान्य असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं जावडेकर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्वल घटकांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी येत्या शक्तणिक वर्षापासून करण्यात येणार असून तसा शासन आदेश काढण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली काल पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते आय आय टी आय आय एम सह सर्व केंद्रीय शिक्षण संस्थांना तसंच सर्व राज्य सरकारला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत कळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं अनिवासी भारतीय अनिवासी भारतीय दिवस कार्यक्रम आजपासून उत्तरप्रदेशात वाराणसी इथं सुरू होत आहे तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला सुमारे सहा हजार अनिवासी भारतीय येण्याची अपेक्षा आहे नवं भारत निर्मितीत भारतीय मंचाची भूमिका हे या वर्षीच्या या दिवसाचं मुख्य सूत्र आहे

यामध्ये सहभागी होणारे अनिवासी भारतीय प्रयागराज इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात आणि नवी दिल्ली इथं होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील मॉरिशय पंतप्रधान मॉरिशसचे पंतप्रधान प्रविन्द कुमार जगन्नाथ एक आठवड्याच्या भारत भेटीवर आले असून काल त्यांचं नवीदिल्ली इथं आगमन झालं प्रविन्द कृमार आज वाराणसी इथं होणाऱ्या अनिवासी भारतीय दिवस समारंभात सहभागी होतील

आपल्या भेटी दरम्यान ते राष्ट्रपती पंतप्रधान तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्या सोबत व्यापार वृद्धीसाठी चर्चा करणार आहेत

ते काल लखनौ इथं पत्रकारांशी बोलत होते हे विधेयक संसदेत संमत झालं असल्यानं आणि राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली असल्यानं या निर्णयास न्यायालयात आव्हान देता येणार नाही असंही ते म्हणाले महाजन रत्जागिरी समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती निर्माण करणं आवश्यक आहे असं मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळच्या शिरळ या महाजन यांच्या मूळ गावी विद्याभारती या देशपातळीवरच्या शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रातलं पहिलं विद्यासंकुल उभारलं जात आहे संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्या काल बोलत होत्या व्यक्तिमत्वाचा विकास व्यक्तीला समाजासाठी काहीतरी देण्याचा संस्कार देण्यासाठी केला पाहिजे भारतीय संस्कृती टिकविली गेली पाहिजे असंही त्या म्हणाल्या स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण जीवन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुणे जिल्ह्यात आता वारकरी सांप्रदायातील कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा उपयोग करून घेतला जाणार आहे पृणे जिल्हा परिषदेकडून हा अभिनव उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी दिली

जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये येत्या प्रजासत्ताक दिनापासून हा उपक्रम राबवला जाणार असून स्वच्छ भारत अभियानातील विविध योजनांची माहिती या कीर्तनकारांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवण्यात येणार आहे रली लातर पेंट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ हिंद्स्थान पेट्रोलियम आणि नस्त्रींक गॅस मंत्रालयाघ्या वतीनं पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरीस काल लातूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या सायकल फेरीचं उद्घाटन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले वेतन लातर आशा स्वयंसेविकांच्या वेतनाचा प्रश्नश लवकरच मार्गी लावला जाईल अशी य्वाही लातूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचा पुरस्कार वितरण सोहळा काल आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते शक्ला नाशिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला विरोध केला त्याच काँग्रेसकडे आज शिवसेनेची पावले आघाडीसाठी वळू लागली आहेत अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रेमजी शुक्ला यांनी काल नाशिक मध्ये केली शुक्ला काल नाशिक मधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

तर जालना जालना बाजार समितीमध्ये मागील आठडाभरापासून तुरीची आवक वाढली असून प्रतिक्विंटलला उच्चांकी सहा हजार रुपये दर मिळत आहे

शासनाच्या हमीभावापेक्षा हा दर अधिक असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे खेलो इंडिया खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची काल पुण्यात शानदार सोहळ्यात सांगता झाली केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री प्रकाश जावडेकर राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे पृण्याचे संपर्कमंत्री गिरिश बापट यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा साजरा झाला

स्पर्धा सुरू होण्याआधीच व्यक्त केलेला आत्म विधास सार्थ ठरवत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाला मनृष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विजेतेपदाचा चषक प्रदान केला आणि खेळाडू तसंच क्रीडा रसिकांनी खच्चून भरलेल्या स्टेडीयमचा परिसर जय महाराष्ट्र च्या घोषणांनी दुमदुमला विजयाचा जल्लोष सुरू झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणकी पाच मिनिट ही संकल्पना खेळाडूंच्या कामगिरीन अधोरेखित केली आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात नमुद केलं यापुढे प्रत्येक शाळेत रोज एक तास खेळाचा ठेवायचाच असा सरकारचा निर्धार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचं स्वागत केलं आकाशवाणी बातम्यांसाठी सीमा चोरडिया पुणे मंबई मरेथॉन आशियातील सर्वांत मोठ्या मुंबई मॅरेथॉन मधील मुख्य मॅरेथॉनचे विजेतेपद केनियाच्या कॉसमॉस लगाट यानं पटकावल मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात नितेंद्रसिंह रावत पहिल्या गोपी टी दूसऱ्या तर करणसिंह तिसऱ्या स्थानी राहिले